या पथकाचे सदस्य डॉ

जोशी म्हणाले

लस् संशोधकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर कोरोना वरील लसींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल नीति आयोगासोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत सांगितलं कोरोनावरील तीन लसींना परवाना देण्याचा सरकार विचार करत आहे यावरील काम अंत्यत जलदगतीने सुरू आहे

के पॉल यांनी सांगितलं तीन कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सध्या अस्तित्वात असलेली शीतगृहांची साखळी कार्यक्षम आहे यात अतिरिक्त लसींचा साठा ठेवता येईल असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले टोपे जालना करोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण राज्यात पोचवण्यासाठी राज्यातली आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं ते जालन्यात बातमीदारांशी बोलत होते शीतसाठवणूक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासह सर्व कामं पूर्ण झाली आहेत आता केंद्र सरकार आणि भारतीय औषध नियंत्रकांकडून परवानगीची आम्ही वाट बघत आहोत असं ते म्हणाले लसीकरण गडचिरोली कोरोना वरील लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाची मोहीम पुढील महिन्यात राबविण्यात येणार आहे त्या अनुषंगानं गडचिरोली जिल्हयात जिल्हा आणि तालुकास्तरावर कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे शासनाच्या मार्गदर्शक प्राधान्यक्रमानुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस टोचली जाणार आहे या अनुषंगानं काल जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक झाली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यांना लस द्यायची आहे अशा नागरिकांची माहिती तातडीनं जमा करण्याचे आदेश दिले

लसीकरण नंदरबार कोविंड लसीकरणासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी डॉक्टर्स वैद्यकीय कर्मचारी आणि सफाई कर्मचार्यां ची ओळखपत्रासहीत माहिती संकलित करण्यात यावी आणि त्यांची नोंदणी त्वरीत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी दिले

बैठकीत जिल्हातील लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी वैद्यकीय यंत्रणेतील मन्ष्यबळाच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली

अशा चाचण्या सोलापूरातही होत असल्याचं आढळून आल्यानं त्या बाबतची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलक्मार जाधव आणि महानगरपालिकेचे आरोग्यक अधिकारी डॉ बिरुदेव दृधभाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या नियुक्ती चा आदेश काल जारी केला

स्थानिक प्रशासन एचआरसीटीद्वारे निदान झालेल्या रूग्णांची माहिती मिळताच रूग्ण दाखल असलेल्या रूग्णालयाशी संपर्क करून रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी केल्याची खातरजमा करणार आहे रोजगार रत्नागिरी करोनाच्या काळात बेरोजगार झालेल्या कोकणातल्या आणि विशेषकरून राजापूर तालुक्यातल्या तरुणांसाठी कोकणातल्या एका उद्योजकानं पुढाकार घेतला आहे हा पुढाकार नोकऱ्या देण्यासाठी नव्हे तर नोकऱ्यांची निर्मिती करणारे उद्योजक तयार करण्यासाठी आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले गावकर सुमारे चाळीस वर्षं मुंबईत विविध उद्योग करत आहेत करोनाच्या काळात मुंबईतल्या कंपन्या बंद पडल्यामुळे कोकणातल्या अनेक चाकरमान्यांचा रोजगार गेला त्यामुळे अनेकांनी गावाची वाट धरली

गावकर यांनी एक प्रकल्प आखला आहे गावात गेल्यानंतर किरकोळ नोकरी करण्यापेक्षा किंवा मुंबईत परतून लहानसहान नोकऱ्या करून आयुष्य घालविण्यापेक्षा या तरुणांनी उद्योजक व्हावं अशी त्यांची कल्पना आहे त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथं प्रायोगिक तत्त्वावर उद्योजकांचा समूह स्थापन करण्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे आंबा आणि काजूवरच्या परंपरागत प्रक्रिया उद्योगांच्या बरोबरीनेच स्टेनलेस स्टीलची भांडी काटेचमचे कागदी वस्तू विजेची उपकरणं फरसाण चिक्की चॉकलेटसारखे खाद्यपदार्थ असे विविध उद्योग उभारण्यासाठी श्री गावकर मार्गदर्शन आणि सहकार्य करणार आहेत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठीसुद्धा त्यांची कंपनी मदत करणार आहे गावकर यांनी दिलेल्या या हाकेला कोकणातले किती तरुण प्रतिसाद देतात त्यावरच यश अवलंबून आहे गावकर यांच्या कल्पनेचं आणि नवउद्यमशील कोकणाचंही आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी आळंदीतली लग्नं कार्तिकी वारी आणि माउलींच्या संजीवन समाधीच्या निमित्तानं आळंदीत जारी करण्यात आलेल्या संचारबंदीचा मोठा फटका विवाह समारंभांना बसला आहे आळंदीतील विविध कार्यालये आणि धर्मशाळेतही मोठ्या संख्येनं विवाह समारंभ होत असतात

ज्यांना शक्य होते त्यांनी मात्र संचारबंदी उठल्यानंतरच्या काळात आळंदीतच विवाहाची नवी तारीख ठरवली आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार